सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेत बोलणी सुरु असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस आज केली त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली

सर्वतोपरी प्रयत्न होऊनही सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

राष्ट्रपती शासन लागू असताना राज्य विधानसभा निलंबित राहणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं आहे

राज्यपालांच्या अहवालावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा निर्णय झाला शिवसेनेशी आपण काल अधिकतरीत्या संपर्क साधला असं अहमद पटेल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसच्या बैठकीनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत सांगितलं राष्ट्रपती राजवटीचा आपण निषेध करतो असं ते म्हणाले राज्यपालांनी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी का बोलावलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याचं पत्र मिळवण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ राज्यपालांनी न दिल्यानं शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे यावर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं राज्यपालांचा कालचा निर्णय घटनाबाह्य अवाजवी आणि दूषित हेतूचा असल्याचा आरोप शिवसेनेनं याचिकेत केला आहे

याचिका आज तातडीनं सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला उद्या सरन्यायाधीशाच्या पीठासमोर याचिका उद्धत करावी असं न्यायालय दप्तरानं सुचवलं आहे राष्ट्रपती शासन राज्यात लागू केल्यालाही न्यायालयात आव्हान देऊ असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे अरविंद सावंत यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

नवोन्मेषशाली भाविष्यासाठी आर्थिक वाढ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे मोदी या परिषदेत सहाव्यांदा सहभागी होत आहेत ब्रीक्स देशांच्या नेत्यांशी विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल चर्चा होईल अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी ट्विटसंदेशात व्यक्त केली आहे शिखर परिषदेसोबतच प्रधानमंत्री ब्रीक्स व्यापार फोरमला संबोधित करतील आणि ब्रीक्स व्यापार परिषद नवीन विकास बँकेशी चर्चा करतील या दौ यात ब्राझीलचे प्रधानमंत्री जेअर एम बोलसोनारो यांची भेट होऊन त्याच्याशी होणा या चर्चेने भारत ब्राझीन संबंध आणखी दृढ होतील असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे सरकार ग्रामीण क्षेत्र आणि शेतक यांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

या दोन्ही क्षेत्रांच्या विकासासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली असल्याचंही त्या म्हणाल्या जम्मू कश्मीर मधल्या केशर अक्रोड पीच उत्पादकांना सफरचंद उत्पादकांप्रमाणेच सुविधा दिल्या जातील असंही त्यांनी सांगितलं

एका गंभीर जखमीला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जम्मू श्वि दाखल केलं आहे जम्मू कश्मीरमधे श्रीनगर बारामुल्ला ही रेल्वेसेवा आज सकाळपासून सुरु झाली

ही माहिती उत्तर रेल्वेच्या अधिका यानं दिली सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा केला जात आहे

फाळणीनंतर हरयानामधे कुरुक्षेत्र श्वं आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून त्यांनी आकाशवाणीवरुन भाषण केलं होतं आकाशवाणीच्या नवी दिल्ली धिल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले होते यानिमित्त आज संध्याकाळी ऑल िया रेडीओच्या प्रसारण भवनाच्या आवारात एक विशेष कार्यक्रम झाला या कार्यक्रमात बापूंची आवडती भजनं सादर करण्यात आली याप्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी जम्मू आणि शिमला या दोन आकाशवाणी केंद्रांना प्रसारण सेवा पुरस्कार मिळाले असल्याचं जाहीर केलं या कार्यक्रमाला आकाशवाणीचे महानिदेशक एफ शेहेरयार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते

या दिवशी शीख भक्त भाविक विविध ठिकाणी लंगर आयोजित करतात कार्तिक पौर्णिमेला देव दीपावलीही साजरी केली जाते गुरुनानकांनी पंधरा वर्षे वास्तव्य केलेल्या सुलतानपूर लोधी या ऐतिहासिक शहराला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपात्निक भेट देऊन दर्शन घेतलं गुरुनानक यांनी प्रेम अनुकंपा एकता आणि सौहार्द्रतेची शिकवण दिली असं राष्ट्रपतींनी सांगितलं दरम्यान माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नांदेडच्या हुजूर साहिब सच्चखंड गुरुद्वारा धिल्या कार्यक्रमात सहभागी झाले पटना धिल्या तख्त श्री हरिमंदिर साहिब गुरुद्वारात अनेक भाविकांनी गुरु पुरब निमित्त दर्शन घेतलं देशविदेशातल्या गुरुद्वारातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंतीनिमित्त पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात असलेल्या गुरुद्वारा जन्मस्थान नानकसाहिबा धिं जगभरातून शीख धर्मीय आले आहेत या मुख्य गुरुद्वारापासून नानकसाहिब शहरातल्या अन्य आठ गुरुद्वारापर्यंत पालखी काढण्यात आली तसंच धार्मिक विधी करण्यात आले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज नव्या सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग ऑनलाउि नोंदणी पोर्टल सुरु केलं त्यांनी पहिल्या ऑनला उत्ति अर्जाला मंजूरी देऊन एका महिला उद्योजिकेला ई मेलद्वारे प्रमाणपत्रही पाठवलं या पोर्टलवर आवश्यक ती माहिती भरताचं काही वेळातच प्रमाणपत्र मिळू शकेल असं अहमदाबाद आकाशवाणी वार्ताहरानं सांगितलं आहे जम्मू कश्मीरमधल्या नागरिकांसाठी भारतीय लष्करानं सद्गावना संपर्क अभियानाचं आयोजन केलं

अणु कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याच्या जिणच्या निर्णयामुळे चिंता वाढल्याचं फ्रान्स जर्मनी ब्रिटन आणि युरोपीय संघानं म्हटलंय याबाबतच प्रसिद्दीपत्रक कालच त्यांनी प्रसिद्ध केलं त्यानुसार जिणनं फॉर्डो िक युरोनियमचा साठा करायला सुरुवात केली असून आंतरराष्ट्रीय अणु उर्जा एजन्सीनं ही बाब अहवालाद्वारे स्पष्ट केली आहे हाँगकाँग खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅंडमिंटनपटू सौरभ वर्मानं पुरुष एकेरी मेन ड्रॉ ते प्रवेश केला आहे आज झालेल्या पात्रता फेरीच्या दोन सामन्यात त्यानं दोन सरळ गेममधे विजय मिळवला उद्या होणा या पुरुष एकेरीच्या मुख्य स्पर्धेत किदम्बी श्रीकांत बी साई प्रणीत समीर वर्मा एच एस प्रणोय आणि पुरुपल्ली कश्यप हे भारतीय स्पर्धकही उतरणार आहेत युद्धबंदीचं पुन्हा एकदा उंल्लघन करत पाकिस्तानने आज भारतीय सुरक्षा चौक्या तसंच नागरी भागावर अंदाधुंद गोळीबार केला पूंछ जवळ दुपारी तीनच्या सुमाराला पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला तसंच उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्यानं याला ठोस प्रत्युत्तर दिलं